त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात झंजावती प्रचार दौरा केला अकोला जालनाजिल्ह्यात परतूर आणि नवी मंबईतखारघरमध्ये प्रचार सभा घेत त्यांनी भाजपाचे राष्ट्रवाद आणि विकास हे मुद्दे मतदारांसमोर ठेवले मराठवाड्यानं राज्याला तीन मुख्यमंत्री देऊनही रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधांपासून मराठवाडा वंचित राहिल्याचं पंतप्रधान परतूर क्रिं प्रचार सभेत बोलताना म्हणाले वॉटरग्रीड योजनेमुळे मराठवाङ्यातल पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर होऊन सर्वांना पुरेसं पाणी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले अकोल्यातल्या सभेत बोलतान भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादाच्या मृद्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली जगभरात देशाची प्रतिमा उंचावत आहे देशाचा सन्मान वाढत आहे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचं त्यांनी खारघरच्या सभेत सांगितलं आपल्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला राज्याचा विकासाची गती कायम राखण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यातही युती सरकारला निवडुन द्या असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान आज पूणे आणि साताऱ्यात प्रचार सभा घेणार आहेत

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनीही विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत भाजपाची भूमिका मांडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अमरावती तसंच नांदेड जिल्ह्यात नरसी मुखेड आणि किनवट क्विं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तीन सभा घेतल्या शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरू राहील असं त्यांनी यावेळी नमुद केलं मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणप्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्र वर्षभरात निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान नांदेड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार गंगाधर कुंटुरकर आणि राजेश कुंटुरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नरसी धिं आयोजित सभेत भाजपमध्ये प्रवेश केला कणकवली मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांची काल कणकवलीत प्रचार सभा झाली यावेळी संदेश पारकर अतुल रावराणे यांनी भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी नारायण राणे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सांगली जिल्ह्यात विटा ध्वें सभा झाली महाराष्ट्राचा विकास हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले

यावेळी त्यांनी वंचित बह्जन आघाडीवर टीका केली युतीच्या जागा वाटपात राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेवर येऊ द्यायचे नसल्यानेच आपण महायुती बरोबर असल्याचा दावा रासप नेते महादेव जानकर यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला देशात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असताना देखील आज राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये बोलताना केली राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचेउमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या सभेतही भाजपावर टीकेची झोड उठवली काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली केंद्र सरकारच्या च्रकीच्या धोरणांमुळे देशावर आर्थिक संकट ओढवलं असल्याची टिका त्यांनी केली तसंच काँप्रेस नेते सचिन पायलट यांनी काल सांगली जिल्ह्यात नेवारी क्वें सभा घेत काँग्रेसलाच मत देण्याचं आवाहन केलं वंघित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल कोल्हापुर जिल्ह्यात चिलकरंजी कें सभा घेऊन भाजपा सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीवरही टीका केली एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दिन ओवेसी यांनी सोलापूर क्वें पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी काल पदयात्रा काढली होमगार्डस मंबई राज्यातल्या आगामी निवडणूक बंदोबस्तासाठी शेजारील राज्यातून होमगार्डस् मागविण्याच्या प्रस्तावाला गृहविभागानं अत्यावशक बाब म्हणून मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात गुजरात मध्यप्रदेश तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांतून वीस हजार होमगार्डस्ना बोलाविण्यात येणार आहे येत्या दोन तीन दिवसात हे जवान महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे

नक्षलग्रस्त आणि संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार आहेत

सातारा जिल्ह्यात साताऱ्यासह कराड उत्तर कराड दक्षिण वाई फलटण पाटण कोरेगाव आणि माण या आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सध्या पाच आमदार आणि एक खासदार राष्ट्वादीचे होते मात्र गेल्या तीन महिन्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यापाठोपाठ खासदार उदयनराजे भोसले भाजपवासी झाले काँग्रेसच्या दोन आमदारांपैकी जयक्मार गोरे यांनीही भाजपचीच वाट धरली आता जिल्ह्यातील काँप्रेसचे एकमेव आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर गड राखण्याचं आव्हान आहे शरद पवारांनीही कंबर कसली आहे पण भाजपाला यदा इथे सधी दिसते आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन स्वाती महाळक

मराठवाङ्यातल्या लातूर जिल्ह्यातला औसा मतदारसंघही त्यातला एक या मतदार संघातल्या लढतीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे कार्याध्यक्ष अमित शहा यांची किल्लारीत तर कॉप्रेसचे सर्वेसर्वा राहल गाधी याची औशात सभा झाली दोन राष्ट्रीय नेत्यांच्या सभा एकाच मतदार संघात होतात यावरुनच या मतदारसंघाचं महत्त्व लक्षात येतं दहा वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता पण गेल्या दहा वर्षांपासून कॉप्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार बस्वराज पाटील इथून निवडून येत आहेत

त्यामुळे हा मतदारसंघ आता मुख्यमंत्र्याच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे तसेच कॉप्रेससाठी सुध्दा हॅट्रीक करण्यासोबतच प्रदेश कार्याध्यक्षाच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे औशाच्या किल्ला कोण सर करणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अरुण समुद्रे लातूर एक्झिट पोल बंदी विधानसभा निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज मतदानाच्या दिवशी म्हणजे येत्या एकवीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत प्रकाशित करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे समाज माध्यमांसाठी देखील ही बंदी लागू असेल

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे रायगड महाड तालुक्यातल्या आमशेत गावाच्या हद्दीत काल सकाळी चारा कापण्यास गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला गवतावर पडलेली विजेची प्रवाहीत तार लक्षात न आल्यानं ही घटना घडली

दृष्टिहीन व्यक्तींना जगाशी जोडणारा रेडीओ हा जवळचा मित्र असतो त्यामुळेच हा गट दरवर्षी अशा प्रकारे रेडिओ संचांचं वाटप आपल्यासारख्याच अंध मुलांना करत असतो माध्यम परस्कार निवडणुकांमध्ये मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवावा यासाठी जाणीव जागृती करणाऱ्या प्रसारमाध्यमातील संस्थांना निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवले जाणार आहे

मान्सून संपला असला तरी राज्यातला पाऊस मात्र थांबण्याची चिन्हं नाहीत आजही राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी अपेक्षित आहे

दरम्यान क्रेडे नेऋत्य मान्सून संपताच तामिळनाडूत हिवाळी पाऊस घेऊन येणारा ईशान्य मान्सुन सुरू झाला आहे